या चर्चेचा आज चौथा टप्पा आहे

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत ही बैठक सध्या सुरु आहे तत्पूर्वी यासंदर्भात आजही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यात बैठक झाली देशात नव्यानं लागू करण्यात आलेले कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं हित समोर ठेवूनच करण्यात आले असून त्याचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास केल्यानंतरच ते लागू करण्यात आले असल्याचं कृषी मंत्र्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं शेतकरी वर्गाला त्याबाबत काहीही शंका हरकती किंवा विरोध असल्यास सरकार त्याबाबत चर्चा करण्यास तयार आहे मात्र त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही असं ते म्हणाले दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे

या आदेशान्वये आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआय सक्तवसुली संचलनालय ईडी आणि राष्टीय तपास यंत्रणा एनआयएच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेकॉर्डिंग यंत्रं असणं बंधनकारक असेल सर्वोच्च न्यायालायानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रधान सचिव कॅबिनेट सचिव यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निर्णयाची कशाप्रकारे आणि किती कालावधीत अंमलबजावणी केली जाणार ही माहिती असलेला कृती आराखडा सहा आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

त्यांच्यावर दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते गेल्या अनेक वर्षांपासून गुलाटी यांची महाशियां दी हट्टी ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी एमडीएच या नावाने प्रसिद्ध आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुलाटी यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं आहे

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी औरंगाबाद इथल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत होत आहे

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे दुसर्या ऑनलाईन राष्ट्रीय सरपंच संसदे च्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते पाण्याचा प्नर्वापर कसा करता येईल यावर विचार करण्याची वेळी आली असून जल समृद्धीतूनच देशाचा विकास होईल असं शेखावत यांनी नमूद केलं

त्यासोबतच अमरावती तिरुपती विशेष गाडीला महिनाभर मुदतवाढ देण्यात आली असल्याचं रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे